राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल सकाळी अकरा वाजता संसदेच्या केंद्रीय सभाग्रहात दोन्ही सदनाच्या सदस्यांना ते संबोधित करतील

दरम्यान या अधिवेशनात उद्या संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे देशात लोकसभा निवडण्कीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे मात्र यावेळी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वृत्तं माध्यमांमध्ये आल्यानंतर सरकारनं काल हा खुलासा केला

लोकसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन महाजन यांनी या बैठकीत केलं या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्ज्रन खरगे के

वेण्गोपाल रामविलास पासवान सुदीप बंडोपाध्याय भर्तृहरी मेहताब नरेंद्र सिंग तोमर विजय गोयल आणि प्रेमसिंह चंदमाजरा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते

ते काल नवी दिल्ली इथं एका प्रस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते यामुळे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी होऊन वातावरण बदलाचा सामना करण्याला सहाय्य मिळेल असंही गोयल म्हणाले आपलं मंत्रालय रेल्वेच्या जमिनीवर कमी खर्चात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या संकल्पनेवर भर देत असून यामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ होईल असंही त्यांनी नमूद केलं वातावरण बदलाच्या लढ्यात जगाचं नेतृत्व करण्याचं भारताचं उद्दीष्ट असल्याचं रेल्वेमंत्री गोयल म्हणाले

या कायद्याशी संबंधित प्रकरणांमधल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये ही तरतूद या निर्णयामुळे कायम राहिली आहे केंद्र सरकारच्या या संदर्भातल्या पुनर्विचार याचिकेसह इतर याचिकांची एकत्रित सुनावणी येत्या एकोणीस फेब्रवारीला घेणार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं

या प्रकरणी बँकेच्या अंतर्गत चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात आली ही चौकशी सुरू झाल्यावर कोचर यांनी बँकेतल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता

शेतकऱ्यांचं कर्ज फक्त एकदा पूर्ण माफ केलं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली की पुन्हा सरकारकडे काही मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही यासाठी सरकारनं सकारात्मक निर्णय घेऊन तो अंमलात आणावा असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे काल राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचं आश्वासन सरकारनं पाच वर्षांत पूर्ण केलं नाही असं सांगत राज्य विधानसभेत लोकाय्क्त कायदा मंजूर करून लोकायुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी हजारे यांनी केली जनतेला आपल्या मागण्यांसाठी उपोषण करण्याची वेळ येणं हे दुर्देवी असल्याचं नमूद करत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केला

त्यानिमित्त जिल्हास्तरावर प्रभात फेरी प्रश्नमंजुषा पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जागृती केली जाणार आहे केंद्र शासनानं कुष्ठरोग्यांचं प्रमाण दर दहा हजार व्यक्तींमागे एकपेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट दिल्याचं ते म्हणाले हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या शाहू फुले आंबेडकर व्याख्यानमालेत काल तिसरं आणि शेवटचं प्ष्प आम्ही भारतीय लोक या विषयावर त्यांनी गुफलं त्यावेळी ते बोलत होते शाहू फुले आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग कमी झाला असून ही चळवळ प्रुषी चळवळ होत चालली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली देशाची ख्याती जगवण्यासाठी सर्वांनी सक्रीय होऊन आपली भूमिका चोख बजावणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पं अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आदरांजली वाहिली

भारतीय वेळेन्सार सकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल या आधीचे तीनही सामने जिंकून भारतानं मालिकेत तीन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे उर्वरीत दोन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर आज होणाऱ्या सामन्यासाठी दुखापतग्रस्त महेंद्रसिंह धोनीच्या समावेशाबाबत निर्णय होणार आहे

त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले परभणी क्रषी विद्यापीठाचे कार्यकारणी सदस्य तसंच राज्य सरकारच्या शेतीविषयक समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं देशभरातल्या शंभर सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांमध्ये नाव समाविष्ट असलेले शहाजी गोरे यांना शेती क्षेत्राशी निगडित विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं

महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे केशवराव चव्हाण विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या शारदाबाई निर्मले यांचा नऊ मतांनी पराभव केला चव्हाण यांना तेरा तर निर्मले यांना चार मतं मिळाली

भागवत कराड यांनी औरंगाबाद इथं लोकप्रतिनीधींची बैठक बोलावली आहे

शाश्वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या मात्र वीजप्रवठा मिळण्यास अडचणी असणाऱ्या भागांना सौर कृषी पंप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे महावितरणच्या संकेतस्थळावर यासाठी अर्ज करता येणार आहे

ए बटालियनच्या पाच जवानांची निवड झाली आहे